न्यायमूर्ती पी

ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे गाढे अभ्यासक यशवंत पाठक अनंतात विलीन आता सविस्तर बातम्या लोकपाल सर्वोच्च न्यायालयातले माजी न्यायमूर्ती पिनाकीचंद्र घोष यांनी भारताचे पहिले लोकपाल म्हणून काल सूत्रं स्वीकारली राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आठ सदस्यांच्या लोकपाल मंडळात माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचाही समावेश आहे नौदलप्रमुख व्हाईस ऍडमिरल कर्मविरसिंग यांची नौदलप्रमुखपदी निवड झाल्याचं काल जाहीर करण्यात आलं

त्यानंतर कर्मवीरसिंग सूत्र स्वीकारतील मल्या फरार उद्योगपती विजय मल्या याची बंगळुरू मध्ये असलेली मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिल्लीतल्या न्यायालयानं काल दिले फेरा कायदा उल्लंघन प्रकरणी न्यायालयानं हे आदेश दिले आहेत

भाजपानं अभिनेता खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह सात विद्यमान खासदारांना यावेळी तिकिट नाकारलं आहे

लातूरमध्ये अजून अर्ज एकानंही भरला नसला तरी लढती निश्वित झाल्या आहेत

व्हीओ लातूर लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत नक्की झाली आहे भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद सदस्य सुधाकर श्रंगारे भारतीय राष्ट्रीय कॉप्रेसने मच्छींद्र कामत तर वंजित बहुजन आघाडीने निवृत्त शासकीय अधिकारी राम गारकर यांची उमेदवारी घोषीत केली आहे

सोमवारी लातूरात रंगपंचमीचा सण साजरा केला जात असतो

अरुण समुद्रे आकाशवाणी लातुर इंट्रो व्हीओ बीड बीड मध्ये यंदा पुन्हा भाजपा विरूद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत दिसत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे

व्हीओ भारतीय जनता पक्षाला मेघना बोर्डीकर यांची समजूत काढण्यात यश मिळाल्यानं त्यामुळे परभणी मतदारसंघातलं चित्र स्पष्ट झालं आहे शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव राष्ट्रवादी कॉप्रेसचे राजेश टोर आणि बड्जन वंघित आघाडीचे आलमगीर खान यांच्यात आता इथे लढत होईल

व्हीओ कोल्हापूर आणि हातकणंगले या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातलं चित्र ता स्पष्ट झालं आहे कोल्हापुरात राष्ट्रवादी कॉग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यात लढत अपेक्षित आहे

आघाडीत राष्ट्रावादीच्या वाट्याला आलेला हातकणंगले मतदारसंघ त्यांनी स्वाभिमानीसाठी सोडला आहे कोल्हापूरहून रवी कुलकर्णीसह रश्मी घासकडबी पुणे

त्यामध्ये नांदेडमधून विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे राज्यातल्या लोकसभा मतदार संघांचा लेखाजोखा या विशेष मालिकेत आज सादर करत आहोत याच नांदेड मतदारसंघाचा आढावा मराठवाड्यातील नांदेड लोकसभा मतदार संघात नांदेड उत्तर नांदेड दक्षिण भोकर नायगाव देगलूर आणि मुखेड हे विधानसभा मतदार संघ येतात

व्यंकटेश काब्दे यांचा अपवाद वगळता नांदेडच्या मतदारांनी नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे काँग्रेसचे तुळशीदास जाधव दवराव कांबळे व्यंकटराव तरोडेकर शंकरराव चव्हाण सूर्यकांता पाटील भास्करराव खतगावकर यांसारख्या दिग्गजांनी या मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे गेल्या निवडणुकीत देशात भाजपची लाट असतानाही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण इथून विजयी झाले होते यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे त्यामुळंच या मतदार संघाकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे

या नव्या एपद्वारे अद्याप नोंदणी न झालेल्या दिव्यांग मतदारांची नोंदणी करणं सोयीचं होणार असून त्यांना मतदान केंद्र शोधून देणं व्हील चेअरची सोय करणं शक्य होणार आहे मतदान पालघर सिंदखेडराजा आणि लोणार नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार असून सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे

याशिवाय काही जिल्हापरिषदा पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या पोटनिवडण्कीसाठीही आज मतदान होईल आगामी लोकसभा निवडणुकीच्यावेळी अडचण येऊ नये म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदाराच्या उजव्या तर्जनीला शाई लावण्यात येईल असं राज्य निवडणुक आयोगानं कळवलं आहे पैसेवाटप पालघर मध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदारांना पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे

शिक्षा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणतंही मुद्रणसाहित्य नियमबाद्य पद्धतीनं छापणाऱ्या मुद्रकांना सहा महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते काल रत्नागिरीत झालेल्या मुद्रकांच्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली शिवजयंती तिथीनुसार आलेली शिवजयंती राज्यात काल शिवप्रेमींनी उत्साहानं साजरी केली गावोगाव विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं निवडणुकीतल्या उमेदवारांनी प्रचारासाठी या संधीचा लाभ उठवला शिवसेना नेहमीच तिथीनुसार शिवजयंती साजरी करते

पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी मुंबई विमानतळावरील शिवस्मारकावर प्ष्पवृष्टी केली तर आदित्य ठाकरे यांनी शिवनेरीला जाऊन शिवरायांना अभिवादन केलं शहीद दिवस देशासाठी बलिदान देणाऱ्या भगत सिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल त्यांना आदरांजली वाहण्यात आली

राजगुरुनगर या हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळी नगरपरिषदेच्या वतीनं या तिघांच्याही पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीही काढण्यात आली उपराष्ट्रपती वैकुंठ मेहता सहकार प्रबंध संस्थानच्या पदवीदान समारंभास उपराष्ट्रपती एम वैंक्कय्या नायडू उपस्थित राहणार आहेत उद्या दुपारी संस्थानच्या सभागृहात पदवीदान समारंभ आयोजित केला आहे

माथाडी माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काल माथाडी कामगारांचा मेळावा घेण्यात आला यावेळी प्रथमच मेळाव्याला कोणत्याही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित नव्हते अंत्यसंस्कार ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे अभ्यासक आणि निरूपणकार डॉक्टर यशवंत त्र्यंबक पाठक यांच्या पार्थिव देहावर काल नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचं काल पहाटे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झालं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत ज्ञानदेव अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी नऊ वर्षे काम बधितलं होत अंत्यसंस्काराला नाशिकमधील साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती पंच प्ण्यातील चार बुद्धीबळ पंचांना आंतरराष्ट्रीय पंचांचा दर्जा देण्यात आला आहे गेल्या आठवड्यात कझाकिस्तान इथं सर्व निकष पूर्ण केल्यानंतर पूण्याच्या विनिता श्रोत्री यांच्यासह धनाजी काकडे दीप्ती शिदोरे आणि केदार पळसुले यांना हा दर्जा देण्यात आला

काल हवामान सर्वत्र कोरड होतं आजही तसंच राहील उद्या मात्र मराठवाड्यात आणि परवा मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे गाढे अभ्यासक यशवंत पाठक अनंतात विलीन आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार